प्लाइमा पुण्यातील बी जे वैद्यकीय महाविद्यालयापाठोपाठ आता सिम्बायोसिस वैद्यकीय महाविद्यालयातही कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर प्लाझ्मा पद्धतीनं उपचार सुरु होण्याची शक्यता आहे त्याबद्दलचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन पुण्यातील या दुसऱ्या केंद्रात प्लाझ्मा उपचार पद्धती सुरु होईल असा विश्वास आरोग्य खात्याच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे

बारामती बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना बाधित रूग्णांना वैद्यकीय सुविधा कोणताही विलंब न होता तत्काळ मिळाल्या पाहिजेत असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांनी काल दिले कोरोना बाबतची आढावा बैठक बारामती इथं अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विद्या प्रतिष्ठानमध्ये झाली कोरोना प्रादुर्भाव कालावधीमध्ये जे काही सण उत्सव येतील ते साधेपणानं आणि गर्दी न करता साजरे करावेत असं आवाहनही पवार यांनी यावेळी केलं

जिल्ह्यातील साडेसहा टक्के नागरिकांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत टप्प्या टप्प्यानं जिल्ह्यातील संदिग्ध रुग्णांची तपासणी होत असून कोरोनाला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीनं प्रशासकीय पातळीवर कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला प्राधान्य देण्यात येत असल्याचं चित्र आहे पीएमपीएमएल कोरोना प्रतिबंध लागू झाल्यापासून बंद असलेली पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात पी एम पी एम एल ची बस सेवा प्न्हा सुरू करण्याबाबत येत्या मंगळवारपर्यंत बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे जिल्ह्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांनी बससेवा सुरू करण्याबाबत पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तसंच पी एम पी एम एल प्रशासनानं अंतिम निर्णय घ्यावा असे निर्देश दिले आहेत

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते या प्लाँटचा काल शुभारंभ करण्यात आला राज्यातली सर्व जिल्हा रुग्णालयं आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अशाच प्रकारच्या लिक्विड ऑक्सिजन प्लॉंटची उभारणी करण्यात येणार असल्याचं टोपे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितलं

गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची भिस्त कोकण रेल्वेवर होती वेगवेगळ्या माध्यमांमधून झालेल्या मागणीनुसार रेल्वे मंडळानं गाड्या सोडायचं नक्की केलं

जेव्हा गाड्यांची गरज होती तेव्हा गाड्या सूटल्या नाहीत आणि गाड्या सुरू झाल्या त्यापूर्वीच बहुसंख्य चाकरमानी आपापल्या घरी पोहोचले होते केंद्र आणि राज्य सरकारमधला समन्वयाचा या ठिकाणी दिसून आला त्याचा परिणाम कोकण रेल्वेच्या प्रवाशांच्या संख्येवर झाला उत्सवाच्या निमित्तानं कोकणात आल्यानंतरही दहा दिवस विलगीकरणात राहावं लागणार आहे त्यामूळे आता येऊन गणेश चतूर्थीच्या कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही हे लक्षात घेऊन प्रवाशांनी रेल्वेकडे पाठ फिरविली असण्याची शक्यता आहे

मात्र यंदा संपूर्ण जगातच कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव दिसत असून परिणामी परदेशातही अत्यंत साध्या पद्धतीनं हा उत्सव साजरा होणार आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

त्या निमित्तानं तिथली मराठी मंडळी एकत्र येऊन अनेकविध कार्यक्रमांचंही आयोजन होत असतं राज्यातील अनेक प्रथितयश कलाकार मंडळी त्या कार्यक्रमांना हजेरी लावतात मात्र यंदा जगभर कोरोनाचा प्रकोप दिसत असून अगदी पूण्या मुंबईत ज्या साधेपणानं गणेशोत्सव साजरा होणार आहे त्याच पद्धतीनं परदेशातही आणि तिथले स्थानिक नियम पाळून हा उत्सव साजरा होणार आहे

अनेक देशात लोकांच्या एकत्र येण्यावर निर्बंध असल्यानं फेसब्र्क च्या माध्यमातून लाईव्ह आरती केली जाणार असल्याचंही अमेरिकेतील काही मराठी लोकांनी स्पष्ट केलं

मराठवाडा मराठवाडा मित्रमंडळ संस्थेनं स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेल्या ध्वजवंदनाचा मान या वर्षी कोविड योद्ध्यांना देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला संस्थेच्या शैक्षणिक संकुलात या योद्ध्यांच्या हस्ते ध्वजवंदन केलं गेलं देशवासीयांच्या सुरक्षिततेसाठी योद्धा प्रत्यक्ष रणभूमीवर लढतो आणि देशवासीयांच्या आरोग्यासाठी आम्ही कोरोनाच्या रणभूमीवर लढतो ही लढाई आपण नक्कीच जिंकू हा विश्वास आहे आमच्या कार्याची दाखल घेऊन आम्हाला ध्वजवंदनाच दिलेला हा मान आमची कार्यशक्ती अधिक उंचावणारा आहे अशी भावना कोविड योद्ध्यांनी यावेळी व्यक्त केली विसर्जन गणेश विसर्जनाच्या दिवशी मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर भाविकांची होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी महानगरपालिकेच्या ड विभागानं नियोजन केलं आहे या वॉर्डात गणेश विसर्जनासाठी गणेशभक्तांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे

उदगीर कोरोना प्रादूर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी शोधा तपासा आणि उपचार करा ही मोहिम प्रभावीपणे राबवावी मृत्युदर कमी करून रूग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढवण्यावर भर द्यावा तसंच रूग्णांची तपासणी जलद गतीनं करावी असे निर्देश लातूरचे संपर्कमंत्री अमित देशमुख यांनी उदगीर इथल्या आढावा बैठकीत दिले

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपल तुम्ही मात्र शक्यतो घरीच रहानिरोगी रहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार